औरंगाबाद शहरात बंदला अल्प प्रतिसाद दिसून येत आहे मात्र जिल्ह्यात इतर ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे लाडसावंगी इथं सर्वच व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली आहेत पैठण शहरात औषधी दुकानं वगळता इतर सर्व व्यापार बंद आहेत सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे वैजापूर तालुक्यात मात्र व्यवहार सुरळीत सुरु आहेत उस्मानाबाद मध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे शहरातली सर्व दकानं कडकडीत बंद असून शाळा महाविद्यालयं तसंच एसटी महामंडळाची वाहतूक सुरळीत सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आज सकाळी चेन्नई अहमदाबाद ही रेल्वेगाडी रोखून आंदोलन केलं मुंबईच्या काही भागात उस्फूर्त बंद पाळण्यात येत आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या पाचही मार्केटमध्ये क्रषी मालाची आवक आणि खरेदी विक्री बंद आहे अहमदनगर जिल्ह्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

धुळे तालुक्यातल्या कापडणे देवभाने चौफूली इथं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको करत चक्काजाम आंदोलन केलं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांना तसंच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला यवतमाळ मध्ये भारत बंद ला जोरदार प्रतिसाद मिळत असून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे सातारा जिल्ह्यातल्या बाजारपेठा पूर्णपणे बंद असून किरकोळ स्वरूपात खाजगी वाहतूक सुरू आहे रायगड जिल्ह्यातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे अकोला इथं महाविकास आघाडीच्या वतीनं कृषी विधेयकाच्या प्रतीचं दहन करण्यात आलं तसंच शहरात रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करण्यात आलं रत्नागिरी आणि भंडारा जिल्ह्यात मात्र बंदला प्रतिसाद मिळाला नाही

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघ तसंच औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघ बंद पाळत आहे तर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना अखिल भारतीय व्यापारी महासंघ तसंच अखिल भारतीय वाहत्कदार संघटना आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघही या बंदमध्ये सहभागी झाले नाही दरम्यान या सुधारित कृषी कायद्याबद्दल विरोधी पक्ष शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे या मुद्यावर केवळ राजकारण सुरु असल्याचं ते आज दिछीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले

देशभर नोंदवल्या गेलेल्या मानवी तस्करीच्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वात जास्त गुन्हे महाराष्ट्रातले असून मानवी तस्करीला बळी पडणाऱ्यांची सुटका करण्यात देखील महाराष्ट्र प्रथम स्थानी असल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेनं म्हटलं आहे

तीन सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे